याआधी शिक्षण कृषी आणि अन्य क्षेत्रात अर्थमंत्रालयानं अशा पद्धतीच्या सूचना मागवल्या होत्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी विविध क्षेत्रातल्या तज्ञांशी अर्थसंकल्पाबाबत चर्चा सुरू केली आहे वस्तू आणि सेवा कर प्रणाली सुटसुटीत व्हावी तसंच महसूल गळती थांबावी यासाठी राज्य आणि केंद्र सरकार एकत्रितपणे काम करणार आहेत राज्यांचे कर आयुक्त आणि केंद्रीय कर मुख्य आयुक्त यांची दुसरी राष्ट्रीय वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी परिषद काल नवी दिल्लीत संपन्न झाली त्यात हा निर्णय झाला महसूल सचिव डॉक्टर अजय भूषण पांडे या परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते कर पद्धतीचे खोटे दावे आणि कर चोरी आटोक्यात आणण्यासाठी त्वरित उपाययोजनांची अंमलबजावणी आणि पडताळणी करण्याकरता कॅंद्रीय आणि राज्य अधिका यांची समिती स्थापन करण्याचा निर्णयही परिषदेत झाला आठवङ्याभरात ही समिती विस्तृत मानक परिचलन कार्यपद्धती तयार करणार असून या महिना अखेरपर्यंत देशभरात ती लागू होऊ शकते वस्तू आणि सेवा कर मंडळ केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ राज्य कर व्यवस्थापन त्यादी संस्थांनी परस्परांशी माहितीचं आदान प्रदान करावं असं परिषदेत ठरलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या सहा वर्षात पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त कारभार केला आहे असं मत केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केलं आहे नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रधानमंत्री पदाच्या काळात केलेल्या कार्यावर आधारित कर्मयोद्वा या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते काल नवी दिल्लीत बोलत होते राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात शेती आरोग्य आणि उद्योग क्षेत्रांसह अनेक क्षेत्रांमध्ये क्रांतीकारक बदल घडले असंही ते म्हणाले

महिला आणि मुले यांची शारिरीक विटंबना आणि लैंगिक गुन्हे याबाबत पोक्सो कायद्याअंतर्गत चाललेल्या तपासाची सद्यपरिस्थिती जाणून घेण्यासाठी जम्मू कश्मीरचे प्रधान सचिव बीव्ही आर सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली या कायद्याअंतर्गत दाखल करण्यात आलेल्या प्रकरणाची सुयोग्य तपासणी व्हावी आणि त्याचे चलान विशेष न्यायालयासमोर नियत कालावधीत सादर करावे अशा सूचना गृहमंत्रालयाला देण्यात आल्या आहेत श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री दिनेश गुणरत्ने यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय शिष्ठ मंडळ आज संध्याकाळ पासून दोन दिवसाच्या भारतभेटीवर येत आहे

जयशंकर यांच्या बरोबर त्यांची शिष्टमंडळ स्तरीय बैठक होणार आहे आर्थिक प्रकल्पांमध्ये सहकार मच्छीमारांचा प्रश्न हिंद महासागरात स्थिरता आदी विषयांवर या बैठकीत चर्चा होणार आहे

राज्य सरकार छत्रपती शिवाजी महा महात्मा फुले शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावर राज्य कारभार करण्यास कटिबद्ध आहे असं राज्यपाल भागात सिंग कोश्यारी यांनी आपल्या अभिभाषणात म्हटलं अनुसूचित जाती तसंच अनुसूचित जमातीच्या आणि वंचितांचा उद्वार करण्यास राज्य सातारकर कटिबद्व आहे असंही ते म्हणाले

ा रोकमधली सद्य परिस्थिती पाहता भारतीय नागरिकांनी तिथे जाण्याचं टाळावं असं आवाहन सरकारनं केलं आहे रोकमधे कार्यरत भारतीय नागरिकांनी सतर्क रहावं आणि त्या देशांतर्गत प्रवास टाळावा असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवासाविषयक सल्ला पत्रकात म्हटलं आहे बगदाद ॐ कार्यरत भारतीय वकीलात आणि उंबिलमधला दूतावास हे तिथल्या भारतीय नागरिकांना सेवा पुरवण्यासाठी कार्यरत असल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे ा रोकमधल्या अमेरिकी लष्करी तळांवर तिणनं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व काही आलबेल असल्याचं ट्विट केलं आहे ट्रम्प यांनी गृहमंत्री माईक पॉम्पीओ आणि संरक्षणमंत्री मार्क एस्पर यांच्याशी चर्चा करुन परिस्थितीचा आढावा घेतला ट्रम्प यांनी कतार जर्मनी यांच्या प्रमुखांशीही दूरध्वनीवरुन चर्चा केली कमांडर कासिम सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी रोणनं रोकमधल्या दोन अमेरिकी लष्करी तळांवर हल्ला केल्याचा दावा केला आहे

अंत्ययात्रेला सुलेमानींच्या अंत्यदर्शनासाठी अलोट गर्दी झाली होती ही गर्दी लक्षात घेता सुलेमानी यांच्यावरील अंत्यसंस्कार काहिसे उशिराने झाले

गेल्या शुक्रवारी अमेरिकेनं केलेल्या ड्रोन हल्ल्यात कमांडर सुलेमानी मारले गेले

विमानानं ञाम खोमैनी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून झेप घेतली आणि काही मिनिटातच ते कोसळलं आकाशात झेपावल्याक्षणीच विमानाचा संपर्क तुटला होता त्यानंतर एका ाजिनाने पेट घेतला आणि वैमानिकाच्या हातून नियंत्रण सुटलं त्यावरून तांत्रिक कारणांमुळेच विमान कोसळलं असावं असा अंदाज आहे जिकमधील अमेरिकी तळांवर जिणनं केलेल्या क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यानंतर काही तासांनी हा अपघात झाला जाकमधल्या अमेरिकेच्या फौजांवर ज्ञाणने केलेल्या बॉलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यानंतर अमेरिकेनं कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये तीन डॉलरने वाढ केली आहे

लडाखच्या लेह परिसरात येत्या दोन दिवसात हिमस्खलनाचा धि़ारा देण्यात आला आहे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या बर्फाळ प्रदेशाच्या पर्यावरणाचा अभ्यास करणा या प्रयोगशाळेनं हा शिवारा जारी केला आहे लेह जिल्हा प्रशासनानं नजिकच्या डोंगराळ भागात बर्फाचे कडे कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांना सावधानतेचा धि़ारा दिला आहे लडाख मधल्या लेह धि़ होणा या हिमस्खलनाचा विगारा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे कारण श्रिन चंग ला आणि खर्दुग ला हे जगातील सर्वात उचीवरील महामार्ग आहेत िथं नियमित हिमस्खलन होतात त्यामुळे िथेष सावधगिरी बाळगावी लागते

हिमाचल प्रदेशमध्ये अजूनही थंडी कायम आहे आज हलक्या ते मध्यम स्वरूपाची हिमवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे उंच भागावर परवापासून हिमवृष्टी सुरूच आहे तर काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे

व्ही सिंधूचा सामना रशियाच्या येवगेनीया कोसेट्सकायाशी होणार आहे हा सामना जिकल्यानंतर उपात्यपूर्व फेरीत सिंधूचा सामना चीनच्या ताय झू यिंगबरोबर होईल

नागरिकता सुधारणा कायद्याच्या संवैधानिक वैधतेला आव्हान देणा या देशाच्या विविध उच्च न्यायालयांमधे प्रलंबित असलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाकडे हस्तांतरित कराव्यात अशी विनंती केंद्राने केली आहे सरन्यायाधीश एस

बोबडे न्यायमूर्ती बी आर गवई आणि सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर ही विनंती करण्यात आली आहे